झारखंडमधल्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एका जागेवर भाजप तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत गुजरातमधल्या आठही विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर आहे उत्तर प्रदेशमधल्या सात विधानसभा मतदारसंघापैकी भाजप पाच तर समाजवादी पक्ष एका आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे नागालँड मधल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत ओडिशामधल्या दोन विधानसभा मतदारसंघात बीजू जनता दलाचे उमेदवार आघाडीवर आहेत कर्नाटकमधल्या दोन विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर आहेत

मणिपूर मधल्या पाच जागांपैकी दोन जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे तेलंगणामधल्या एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे

रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे

मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे

ते आज चंद्रपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

या प्रकरणातल्या दोषींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी म्नगंटीवार यांनी यावेळी केली

काल नवी मुंबईत क्रषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माथाडी भवनात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली केंद्र सरकारने कृषी तसंच कामगार कायद्यात बदल तसंच नवीन कायदे केले आहेत त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारातील व्यापारी तसंच कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगार आणि अन्य घटकांचं नुकसान होत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं कृषी तसंच कामगार विषयक कायदे करताना तसंच त्यात बदल करताना व्यापारी कामगारांवर परिणाम होणार नाही या घटकावर बेकारीचे संकट ओढवणार नाही याची दक्षता केंद्र तसंच राज्य सरकारने घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली

त्यांना आज एनसीबीसमोर जहर राहण्यास सांगितलं आहे एनसीबीनं काल मुंबईत अर्जुन रामपालच्या घरावर छापा मारल्यानंतर समन्स बजावण्यात आलं

मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे राज्यात काल सर्वात कमी आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोदवलं गेलं परभणीत काल कृषी विद्यापीठाच्या तापमापकावर आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला आहे तर मुंबई इंडियन्स संघानं याआधी चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे